त राज्यात गेल्या पाच वर्षात सरकारनं केलेल्या कामांम्ळं भाजपाला अन्कूल वातावरण असून महाय्ती प्न्हा सत्तेत येईल पंतप्रधान नरेंद्र मोदी यांचा विश्वास

राज्यात गेल्या पाच वर्षात सरकारनं केलेल्या कामांमुळं भाजपाला अन्कुल वातावरण असून महाय्ती प्न्हा सत्तेत येईल असा विश्वास पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी व्यक्त केला ते आज बीड जिल्ह्यातील परळी इथं पंकजा मुंडे यांच्या प्रचारसभेत बोलत होते कांग्रेस राष्ट्रवादी कांग्रेसचे नेते एकमेकांशी झूंजत आहेत तर त्यांचे नेते पक्ष सोडून जात आहेत अशा शब्दात पंतप्रधानांनी विरोधी पक्षांवर टीका केली

देशविरोधी वक्तव्य करणाऱ्यांना धडा शिकवा असं आवाहनही पंतप्रधानांनी यावेळी केलं

पंतप्रधानांनी तत्पूर्वी परळी वैजनाथाचं दर्शन घेतलं दरम्यान सातारा इथं प्रचार सभैत बोलतांना पंतप्रधान म्हणाले की सातारा हा संताचा आणि क्रांतिकारकांचा जिल्हा आहे

पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी सातारा जिल्ह्यातील महायुतीच्या सर्व उमेदवारांना बह्मतानं विजयी करण्याचं आवाहन केलं सातारा इथल्या आठ विधानसभा मतदारसंघातील महायुतीच्या उमेदवारांच्या प्रचारासाठी पंतप्रधान मोदी सातारा इथं आले होते कांग्रेस आणि राष्ट्रवादी कांग्रेसला जनभावना समजत नाहीत अशी टीका त्यांनी यावेळी केली दरम्यान पंतप्रधानांनी आज पृणे इथही भाजपा उमेदवाराच्या प्रचारासाठी जाहीर सभा घेतली विधानसभा निवडणुकीत मतदारांनी स्वयंस्फूर्तीने घराबाहेर पडुन लोकशाही प्रक्रियेत सर्वात महत्वाचे कार्य असलेले मतदान करून मतदानाची टक्केवारी वाढवावी असं आवाहन भारत सरकारच्या केंद्रीय माहिती आणि प्रसारण मंत्रालयाच्या अप्पर महासंचालिका रंजना देव शर्मा यांनी केलं भारत सरकार आणि राज्य सरकारच्या संयुक्त विदयमानं आगामी निवडणुकीत मतदानाची टक्केवारी वाढविण्यासाठी विविध उपक्रम राबविण्यात येत आहेत त्याचाच एक भाग असलेल्या फिरत्या मतदार जनजागृती रथाचं उद्घाटन आज शिर्डी इथल्या साईबाबा मंदिर परिसरात रंजना देव शर्मा यांच्या हस्ते करण्यात आलं त्यावेळी मार्गदर्शन करताना त्या बोलत होत्या गृंतवणूकदारांसाठी भारतापेक्षा दुसरा चांगला देश नाही असं केंद्रीय अर्थमंत्री निर्मला सीतारामन् यांनी म्हटलं आहे त्या काल वाशिंग्टन इथं एका कार्यक्रमात बोलत होत्या भारतात भांडवलदारांनाही सन्मानाची वागण्क देणारी लोकशाही आहे शि वाय भारताकडे उत्कृष्ट कौशल्यही उपलब्ध आहे त्यामूळं भारतीय अर्थव्यवस्था ही जगातली झपाट्यानं पृढं निघालेली अर्थव्यवस्था ठरली असल्याचं सीतारामन् म्हणाल्या आर्थिक सुधारणांच्या दिशेनं सरकार सातत्यानं काम करत आहे सर्व क्षेत्रांशी सरकार दर आठवड्याला चर्चा करत आहे तसंच ग्ंतवणूकदार आणि कॉर्पोरेट क्षेत्राबाबत कोणत्याही प्रकारचं अविश्वासाचं वातावरण भारतात नसून दबाव असलेल्या क्षेत्रांमध्ये प्रश्न सोडवण्यासाठी सरकार उपाय योजना करत असल्याचं सीतारामन् यांनी ग्ंतवण्कदारांना सांगितलं देशाच्या तसंच राज्याच्या आर्थिक परिस्थितीवरून कांग्रेसचे वरिष्ठ नेते आणि माजी पंतप्रधान मनमोहन सिंग यांनी आज भारतीय जनता पक्षावर टीका केली शेतकऱ्यांच्या आत्महत्या या मूद्यावरूनही मनमोहन सिंग यांनी राज्य सरकारवर जोरदार हल्ला चढवला महाराष्ट्र सध्या अनेक मानवनिर्मित संकटांचा सामना करत असून आर्थिक मंदीचा मुंबई तसंच संपूर्ण राज्याला फटका बसत असल्याचंही ते म्हणाले

भाजपा विरोधी पक्षांवर आरोप करण्यातच धन्यता मानतो भाजपा ज्या आदर्श राज्यकारभाराच्या भरवशावर जनतेला मत मागत आहे ती राज्यकारभाराची पद्वत राज्यात अपयशी ठरली आहे अशी टीका सिंग यांनी यावेळी केली भाजप सेना य्तीचे सरकार शेतकरी विरोधी सरकार असून कांद्याच्या बाबतीत घेतलेला निर्णय हे त्याचं द्योतक असून शेतकऱ्यांना स्वर्णकाळ आणण्यासाठी सत्ता परिवर्तन करावं असं आवाहन राष्ट्रवादी कॉग्रेसचे अध्यक्ष शरद पवार यांनी केलं कॉग्रेस आणि राष्ट्रवादी काँग्रेस आघाडीच्या प्रचारासाठी आज सटाणा तसंच पिंपळगाव इथं पवार यांच्या सभा झाल्या युवकांच्या हाताला काम नाही दुसरीकडे चूकीच्या धोरणांमुळे शेतकरी आर्थिक संकटात सापडला आहे कांद्याला दोन पैसे जास्त मिळू लागल्याने केंद्र सरकारने निर्यात बंदी करून दर खाली आणण्याचे काम केले आगामी काळात शेतकऱ्यांना सुगीचे दिवस आणण्यासाठी यूती सरकारला पराभूत करण्याची गरज असल्याचे पवार यावेळी म्हणाले भाजपा सरकारच्या महागाई मंदीची लाट बेरोजगारीसह सर्वसामान्य जनतेची लूबाडणूक करणाऱ्या सरकारला घरचा रस्ता दाखवून काँग्रेस पक्षाला निवडुन दया असं आवाहन अखिल भारतीय काँग्रेसचे सरचिटणीस केंद्रीय मंत्री मुकुल वासनिक यांनी केले ते बुलढाणा जिल्ह्यातील खामगाव इथं काँग्रेस उमेदवार ज्ञानेश्वर पाटील यांच्या जाहीर प्रचारसभेत बोलत होते

बँकांमध्ये विविध घोटाळे करणाऱ्या विजय मल्ल्या आणि निख मोदी आणि भाजपच्या काही नेत्यांना भाजपसेना सरकार पाठिशी घालत असल्याचा आरोप त्यांनी यावेळी केला

भारत देश हा तरुणांचा देश असून तरुणांनी आपल्या मतदानाचा अधिकार वापरुन लोकशाही बळकट करण्यासाठी मतदान करावं असं आवाहन स्वीप मोहिमेच्या सदिच्छा द्रत बबीता ताडे यांनी अमरावती विदयापीठात आयोजित मतदान जनजागृती कार्यक्रमात केलं स्वीप मोहिमे अंतर्गत राष्ट्रीय सेवा योजना आणि विदयापीठ प्रशासन यांच्या संयुक्त विदयमानं संत गाडगेबाबा अमरावती विदयापीठात आयोजित मतदान जनजागृती कार्यक्रम प्रसंगी त्या बोलत होत्या

जगातील सर्वश्रेष्ठ लोकशाही असलेल्या आपल्या देशातील नागरिकांना मिळालेला मतदानाचा अधिकाराचा वापर करुन लोकशाही बळकट करण्यासाठी सर्वांनी निर्भिडपणे मतदान करावं असं आवाहन ताडे यांनी यावेळी केलं

राज्यात गेल्या पाच वर्षांत पाच लाख उद्योग बंद पडले मात्र त्यानंतर देखील त्यावर सत्ताधारी भाजप बोलण्यास तयार नाही

नाशिकच्या डोंगरे मैदानावर झालेल्या जाहीर सभेत त्यांनी सांगितलं की पंतप्रधान नरेंद्र मोदी यांचा नोटा बंदीचा निर्णय च्कल्यानेच देशावर आर्थिक संकट ओढवले आहे आज कारखाने बंद पडत असून कामगार बेरोजगार होत आहेत तर युवकांना काम मिळत नाही शेतकरी आत्महत्या करीत असून हे सर्व थांबविण्यात सरकारला अपयश आल्याची टीका ठाकरे यांनी केली सिनेअभिनेते तथा काँग्रेसचे नेते शत्र्घ्न सिन्हा यांनी नांदेड जिल्ह्याच्या भोकर विधानसभा मतदारसंघातील अर्धापुर इथं काँग्रेसचे उमेदवार अशोकराव चव्हाण नांदेड दक्षिण विधानसभा मतदारसंघातले काँग्रेसचे उमेदवार मोहनराव हंबर्डे यांच्या प्रचारार्थ सिडकोत तर नांदेड उत्तर विधानसभा मतदारसंघाचे काँग्रेस उमेदवार डी

सावंत यांच्या प्रचारार्थ तरोडा खूर्द इथं आज प्रचारसभा घेऊन प्रचार केला यावेळी बोलतांना सिन्हा म्हणाले मोदी सरकारने नोट बंदी केल्याम्ळे देशातील व्यापार उदयोग व्यवसाय बंद पडले शेतकरी शेतमजूर तरूण वर्ग अधिक संकटात ओढला गेला अशी टीका सिन्हा यांनी केली नांदेड जिल्ह्याच्या भोकर विधानसभा मतदार संघातले काँग्रेसचे उमेदवार अशोकराव चव्हाण यांच्या प्रचारार्थ आज काँग्रेसचे राष्ट्रीय सरचिटणीस ज्योतिरादित्य शिंदे यांनी मुदखेड तालुक्यातील बारड या गावी प्रचारसभा घेतली स्धीर म्नगंटीवार लोकनेते असून त्यांच्यामध्ये विकासाची ृष्टी आणि कल्पना आहे त्यांनी केलेल्या अनेक विकासकामांची वास्त् नजरेस पडते या क्षेत्राचा सर्वांगीण विकास झाला पाहिजे अशी दृष्टी त्यांच्याजवळ आहे त्यांनी केलेल्या कष्टाचे ऋण चंद्रपूरची जनता फेडेल यात जराही शंका नाही असं केंद्रीय गृहराज्यमंत्री जी किसन रेड्डी म्हणाले ते बल्लारपूर इथं जनसभेला संबोधित करीत होते राज्याची सत्ता देवेंद्र फडणवीस यांच्या हाती दया आणि याकरिता या क्षेत्रातून सुधीर मुनगंटीवार यांना प्रचंड मतांनी विजयी करण्याचं आवाहन केंद्रीय गुहराज्यमंत्री जी किसन रेड्डी यांनी केलं

गांधी चौकातून रॅलीचा श्भारंभ होऊन शहरातील मुख्य मार्गानं मार्गक्रमण करीत शिवाजी स्टेडियम इथं रॅलीचा समारोप करण्यात आला रॅलीत निवडणूक निरीक्षक राजेश सिंग राणा सहभागी झाले होते आगामी विधानसभा निवडण्कीत शंभर टक्के मतदान व्हावे नागरिक मतदानापासून वंचित राह नये याकरिता स्वीप कार्यक्रमांतर्गत जिल्हा आणि विधानसभा क्षेत्रात मतदानाची व्यापक जनजागृती करण्यात येत आहे भारतरतत्न डॉ बाबासाहेब आंबेडकर यांच्या मुंबई इथल्या स्मारकाचा सध्याच्या भाजप सरकारला विसर पडला असून या पक्षाने आंबेडकरी जनतेची कायम दिशाभूलच केली आहे असा आरोप कॉगेसच्या अनुसूचित जाती विभागाचे अध्यक्ष आणि उत्तर नागपूर मतदारसंघाचे कॉग्रेसचे उमेदवार डॉ नितीन राऊत यांनी नागपूरात आज पत्रकार परिषदेत केला आंबेडकर प्रतिमेचा लिलाव पंतप्रधान कार्यालयाच्या संकेतस्थळावर होत असल्याच्याबाबीचा त्यांनी यावेळी निषेध केला लिलावादवारे संकलित नीधी संदर्भात बोलतांना केंद्रसरकारने गंगा श्दधीकरणासाठी याआधीच कोट्यवधी निधी खर्च केल्यानंतर गंगेचे श्द्धीकरण किती प्रमाणात झाले असा प्रतिप्रश्न त्यांनी यावेळी उपस्थित केला

मराठवाडा साहित्य परिषदेच्या वतीनं काल औरंगाबाद इथं ज्येष्ठ कवी ना धो महानोर यांच्या हस्ते त्यांचा सत्कार करण्यात आला त्यावेळी ते बोलत होते

ऋषीकेश कांबळे आणि प्राध्यापक जयदेव डोळे यांनी भाष्य केलं मराठीचे पाईक असणारे फ्रान्सिस दिब्रिटो यांना साहित्य संमेलनाचे अध्यक्ष करून महामंडळानं परिवर्तनाचं मोठ काम केल्याचं महानोर म्हणाले पोर्णिमेच्या उजेड्या रात्री चंद्राचा प्रकाश असतो त्याम्ळे या प्रकाशात फारशा वीज दिव्यांची गरज नाही किमान अशा उजेड्या रात्री अनावश्यक वीज दिवे बंद करा वीज बचतीच्या महाअभियानात सहभागी व्हा असे आवाहन करीत मनपा अधिकारी कर्मचारी आणि ग्रीन व्हिजील फाऊंडेशनच्या स्वयंसेवकांनी ग्रेट नाग रोडवरील अशोक चौकात जनजागृती केली नागपूर महानगरपालिका आणि ग्रीन व्हिजील फाऊंडेशनच्या संयुक्त विद्यमाने प्रत्येक पोर्णिमेला पोर्णिमा दिवस उपक्रम राबविण्यात येतो

एम सी

डी आय एल चे अध्यक्ष आणि व्यवस्थापकीय संचालक राकेश वाधवान त्यांच्या मुलगा सारंग आणि पी एम सी बँकेचे माजी अध्यक्ष वर्यम सिंग या तिघांना काल महानगर दंडाधिकाऱ्यांसमोर हजर करण्यात आलं लोकशाहीचा राष्ट्रीय उत्सव असणाऱ्या निवडणुकांत मतदारांनी संक्रिय सहभाग नोंदविण्यासाठी जाणीवजागृती करणाऱ्या प्रसारमाध्यम संस्थांना पहिल्यांदाच राष्ट्रीय प्रस्काराने भारत निवडणूक आयोगातर्फे गौरविले जाणार आहे भारत निवडणूक आयोगामार्फत म्द्रित माध्यम द्रचित्रवाहिनी रेडिओ आणि ऑनलाईन इंटरनेट सोशल मीडिया या चार गटात हे पुरस्कार देण्यात येतील

मतदार जाग़ती मोहीम मोठ्या प्रमाणातील विशेष प्रसिद्धी जनतेवर पडलेला प्रभाव या निकषांवर प्रस्कारांची निवड करण्यात येईल